संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी दिल्लीत आयोजित समारंभात ते आज बोलत होते महिलांमध्ये अर्थ साक्षरता वाढीला लागली तर त्यामुळे सकारात्मक सामाजिक बदल घडून येतील असा विधास त्यांनी व्यक्त केला उद्योग करण्यातली सुलभता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत असं राष्ट्रपतींनी नमूद केलं देशातल्या युवकांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी संस्थेला प्रयत्न करता येतील अशी सूचनाही त्यांनी केली ा जिक्ट्रॉनिक्स आणि दूरसंवाद संस्थेच्या वतीनं आयोजित शाधत तंत्रज्ञानातले समकालीन कल या विषयावरच्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात झाली शांती स्वरूप भटनागर पुरस्कार विजेते प्राध्यापक डॉ श्भाशीष चौध्री यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं या परिषदेत शाश्वत तंत्रज्ञानवर शोध निबंध सादर केले जाणार आहेत आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज लोणंद अला मुक्काम आटोपून तरङगावकडे मार्गस्थ झाली आहे तरङगावला जात असताना प्रथेप्रमाणे पालखीच पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब िंब िं दुपारी तीनच्या सुमारास होणार आहे देहहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीहून निघाली असून पालखीचा मुक्काम आज सणसर शि असेल पैठणहन निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज खर्ड्याचा मुक्काम आटोपून आंतरवालीमार्गे दांडेगाव अं मुक्कामी पोहोचणार आहे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या पालघर जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक काल पार पडली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण उपक्रम विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून राबवावा अशी सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागानं पुढाकार घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले

प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे

रायगड जिल्हा आणि परिसरात काल रात्री साडेनऊच्या सुमाराला भूकंपाचे हादरे जाणवले

या भूकंपामुळे कोणतीही जीवीत किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही नाशिक जिल्हाच्या पश्चिमेकडच्या तालुक्यांत पाऊस हलक्या सरींनी पडतोय तर जिल्हाच्या पूर्वेकडच्या तालुक्यांत मात्र पावसानं दडी मारली असून वातावरण ढगाळ आहे

सांगली जिल्ह्यात वारणा नदीवरील काखे मांगले पूल पाण्याखाली गेला आहे शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून अनेक गावांचा सम्पर्क तुटला आहे वारणा धरणाच्या पाणी साठयात सतत वाढ होत आहे ब्लडाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हगामाकरता पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचं चित्र आहे जिल्ह्यातल्या बँका आणि महा ई सेवा केंद्रावर पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाल्याचं दिसून येतंय

थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताच्या पी व्ही सिंधूनं उपान्त्य फेरीत धडक मारली आहे

विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या केविन एन्डरसनन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे

फिफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेत आज तिसऱ्या स्थानासाठी उलंड आणि बेल्जियम संघात लढत होईल संध्याकाळी साडेसात वाजता सेंट पिटर्सबर्ग थिं या सामन्याला सुरूवात होईल

या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी अॅप किंवा मायगव्ह या खुल्या मंचाच्या माध्यमातून नागरिक आपल्या संकल्पना सुचवू शकतात